हे लेखापरीक्षण योग्य प्रकारे झालं असतं तर दुर्घटना टाळता आली असती असंही अहवालात नमूद केलं आहे या लेखापरीक्षणात अनेक त्र्टी आढळून आल्या असून संबंधित लेखापरीक्षका विरोधात कारवाई करण्यात येईल असंही यात स्पष्ट केलं आहे प्लाच्या द्रुस्ती आणि देखरेखीत निष्काळजीपणा झाला होता यासाठी संबंधित कंत्राटदारही दोषी असल्याचं अहवालात म्हटलं आहे संरचना लेखापरीक्षक डी डी देसाई यांना महापालिकेच्या संबंधित पॅनलवरून काढून टाकण्यात आलं असून त्यांना काळ्या यादीत टाकलं आहे या प्ल द्र्घटनेच्या चौकशीचे आदेश मुंबई महापालिकेचे आय्क्त अजोय मेहता यांनी दक्षता विभा ाच्या प्रमुख अभियंत्यांना दिले होते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आय़क्त अजोय मेहता यांना या प्रकरणी जबाबदार धरून त्यांना अटक करा अशी मा णी केली आहे पालिकेच्या द्य्यम दर्जाच्या अधिकाऱयांवर कारवाई करून उपयो नसल्याचे त्यांनी म्हटले आहे मूंबई महापालिकेनं द्र्घटनाग्रस्त प्लाचा उर्वरित भा ही पाडण्याचं काम सुरु केलं आहे म्ंबईतल्या सर्व प्लांची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मा णी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते आज म्ंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते द्र्घटनाग्रस्त प्लाचं लेखापरिक्षण झालं होतं त्या प्रक्रियेचीही चौकशी व्हायला हवी असं ते म्हणाले मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे

वर्षाला तीन हजार लोकांचा मृत्यू होतो सर्वांच्या स्रक्षेच्या दृष्टीनं रेल्वेनं स्थानकांसह आपल्या सर्वच स्विधांमधे स्धारणा करण्याची रज आहे असं ते म्हणाले

याशिवाय व्हीव्हीपॅटमधे पन्नास टक्के मतांची मोजणी करावी अशी मा णीही त्यांनी केली सध्या दोन टक्के मतांची मोजणी व्हीव्हीपॅटमधे केली जाते यासंदर्भात विरोधी पक्षांनी कालच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

पनवेल तालुक्यात सिडको अधिसुचित क्षेत्रातल्या कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या सव्हे

या दरम्यान चौकशीच्या प्रथम टप्प्यात समितीकडे काही माहिती प्राप्त झाली आहे तर आणखीन काही माहिती प्राप्त होणे बाकी आहे प्रथम टप्प्यात मिळालेल्या माहितीची छाननी करून समितीच्या अध्यक्षांनी चौकशीच्या द्सऱ्या टप्प्यात रजेन्सार नवीन पत्रव्यवहार केला असून संबंधितांकडून माहिती येणे बाकी असल्याचं सिडकोनं कळवलं आहे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि त्यातला काळ्या पैशाचा वापर बंद व्हावा या हेतूनं निवडणूक रोखे काढण्याचा निर्णय झाला असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांपितलं आहे पेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जारी करण्यात आलेले हे रोखे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमधे पारदर्शकता यावी या हेतूनं काढण्यात आल्याची माहिती सरकारनं दिली भारत सध्या ज ातील सर्वाधिक मोठी लोकशाही असून लवकरच ज ातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे एका दशकानंतर अमेरिका आणि चीनसह ज ातील तीन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश असेल असंही जेटली यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे

आठ एप्रिलपर्यंत चालणा या या निवडणूक विशेष कार्यक्रमात दररोज सकाळी पंधरा मिनिटे वे वे ळ्या मतदार संघाची विस्तृत रुपरेषा आमच्या जिल्हा बातमीदारांकडून मांडली जाणार आहे देशात सर्वाधिक रोज ार महाराष्ट्रात निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केला आहे

अमरावतीमध्ये राज्यातला पहिला भाजपा शिवसेना महाय्तीचा महामेळावा आज झाला यावेळी मुख्यमंत्री बोलत होते कालपर्यंत अशक्य वाटणारं आता शक्य असल्याचा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे असंही ते म्हणाले

यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भा वा करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

अर्थमंत्री स्धीर मून टीवार भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह उभय पक्षांचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते यूतीचा पूर्वविदर्भाचा मेळावा आज ना पूरातही झाला जनता सर्वात तीमान सरकार पाहत आहे असं म्ख्यमंत्री यावेळी म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या दुस या यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार दिंडोरीमधून धनराज महाले नाशिकमधून समिर भूजबळ शिरूर मतदार संघातून अमोल कोल्हे तर बीड लोकसभा मतदार संघातून बजरं सोनावणे यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली मुंबईत पक्षाच्या झालेल्या बैठकीनंतर पक्षानं ही यादी जाहीर केली

आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज वार्ताहरांना ही माहिती दिली आघाडीचा जाहीरनामा येत्या तीन ते चार दिवसात जाहीर करण्यात येईल असं ते म्हणाले वंचित बहजन आघाडी सोशल इंजिनियरिं करत आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी घराणेशाही इंजिनियरिं करत असल्याची टीका आंबेडकर यांनी केली या निवडण्कीत काँग्रेस स्पर्धेतच नसून वंचित बहजन आघाडीचा सामना भाजपा शिवसेने विरोधात आहे असं ते म्हणाले

ते आज संध्याकाळी सावंतवाडी इथं पत्रकर परिषदेत बोलत होते ध्ळे आणि नंदरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं पीककर्ज धोरणात बदल केला आहे

जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी आज एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली

या स्पर्धेमध्ये शेल्या वर्षी शिंदखेडा तालुक्यात प्रथम आलेल्या सार्वे इथं या वर्षीच्या स्पर्धेसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं आहे स डचिरोलीत कुरखेडा तालुक्यातल्या कुमटपार सावाजवळ नक्षलवादयांनी आज चार वाहनांना आ लावली रस्त्याच्या कामासाठी ही वाहनं वापरली जात होती अजरबैजानमधे बाकू इथं स्रु असलेल्या आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताच्या दीपा करमाकरनं तिसरं स्थान मिळवत व्हॉल्ट अर्थात बांब् उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे अंतिम फेरी उद्या होणार आहे दीपा आज बॅलन्स बीम या क्रीडा प्रकारात सहभा ी होणार आहे ेल्या वर्षी नोव्हेंबरमधे जर्मनीत झालेल्या आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक विश्वचषक स्पर्धत दीपानं व्हॉल्ट कांस्यपदक पटकावलं होतं अमेरिकेची जेड क्यारे प्रथम क्रमांकावर तर मेक्सिकोची अलेक्सा मोरेनो द्स या क्रमांकावर पात्र ठरली आहे येत्या दोन दिवसात विदर्भात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे याच काळात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील असा अंदाजही हवामान खात्यानं व्यक्त केला आहे